वाराणसी इथं आयोजित पंधराव्या प्रवासी भारतीय दिवसाचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते गेल्या साडे चार वर्षांच्या कालावधीत सात कोटी बनावट लाभार्थी शोधून काढले असून थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत विविध योजनांतर्गत पाच लाख ऐंशी हजार कोटी रुपये लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

लंडनमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक करण्यासंदर्भात झालेल्या एका पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते काल दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कपिल सिब्बल उपस्थित असल्याबद्दल त्यांनी टीका केली काँग्रेस पक्ष सुनियोजित पद्धतीनं भारतीय लोकशाही आणि निवडणूक आयोगाबाबत गैरसमज पसरवत असल्याचं ते म्हणाले निवडण्कीत काँग्रेसचा विजय होतो त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात काहीही गडबड नसते मात्र भाजपचा विजय झाल्यास ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर शंका घेतली जाते याकडेही प्रसाद यांनी लक्ष वेधलं दरम्यान सिब्बल यांच्या संबंधित पत्रकार परिषदेत उपस्थितीशी पक्षाचा संबंध नसल्याचं काँग्रेसकड्रन स्पष्ट करण्यात आलं आहे सिब्बल यांनी मात्र संबंधित हॅकरनं केलेल्या आरोपांची सरकारनं चौकशी करावी अशी मागणी केली आहे

हा निधी महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे

स्मारक उभारण्यासंदर्भात काल मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे स्मारक उभारण्यासंदर्भात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन कामकाज वेगाने सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी दिले

पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी काल मुंबईत दिली

दरम्यान भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत सांगली इथं आज होणारा पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा रद्द झाल्याचं भंडारी यांनी सांगितलं

विद्यासागर राव यांच्या हस्ते आज सकाळी होणार आहे मुंबईत वांद्रा कुर्ला संकुल इथं आयोजित या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन प्रस्कार प्रदान करण्यात येणार आहेत

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

या सर्वजणांच्या संशयास्पद हालचालींविषयी माहिती मिळाल्यानं काल ही कारवाई करण्यात आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून या सर्वजणांवर नजर ठेऊन असल्याचं तसंच सर्वांची सध्या कसून चौकशी सुरू असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यानं दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

आयसीसीच्या कसोटी संघ तसंच एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची निवड झाली आहे आयसीसीनं हे मानांकन काल जारी केलं आयसीसीचा सर्वोत्तम प्रुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गॅरफिल्ड सोबर्स प्रस्कार ही कोहलीला जाहीर झाला आहे

दरम्यान भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर दाखल झाला असून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे पाच सामन्यांच्या या मालिकेनंतर तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिकाही होणार आहे

खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं बँक व्यवस्थापनांची भेट घेऊन ही माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली दरम्यान यासंदर्भात शिवसेनेच्या वतीनं आज विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे

या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं

परभणी वाशिम इथंही या परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

यावेळी बालग्रहातल्या मुलींना स्वच्छतेचं महत्त्व सांगत सॅनेटरी नॅपकिनचं वाटप करण्यात आलं

या सर्वांच्या ताब्यातून सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे

सुरज राणा असं या डॉक्टरचं नाव असून महापालिकेचा आरोग्य विभाग आणि पोलिस पथकानं केलेल्या या कारवाईत दवाखान्यातला एक कर्मचारी आणि एका रिक्षाचालकालाही ताब्यात घेतलं आहे

लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होणार आहे